भाजप ही जगातील सर्वात मोठी लोकशाही संस्था म्हणून नावारुपास आली असून या संस्थेनं आणीबाणीच्या काळात लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी लढा दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज ओडीशातील सुंदरगढ इथं एका प्रचार सभेत बोलत होते भाजपचा जन्म कार्यकर्त्यांच्या घामामधून झाला आहे पैसा किंवा राजवंशातून नव्हे असंही मोदी यांनी यावेळी नमुद केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी नांदेड इथं निवडणूक प्रचार सभा होणार आहे भाजपचा जाहिरनामा संकल्प पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये येत्या आठ तारखेला प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे नवी दिल्ली इथं पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान चार टप्प्यात होणार आहे राज्यात पहिल्या टप्प्यात वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात मतदान होणार आहे वाढतं तापमान लक्षात घेता निवडणुकीवेळी पिण्याचं पाणी प्रविण्याची सूचना निवडणूक आयोगानं केली आहे

औरंगाबाद इथं आज शोभायात्रा काढण्यात येणार आहे शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरापासून द्पारी तीन वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे दरम्यान आज गुढीपाडव्यानिमित्त शासकीय सुटी असल्यानं औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीचा बाह्यरूग्ण विभाग आज बंद राहील मात्र उद्या रविवारी हा विभाग सुरू राहणार असल्याचं महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी कळवलं आहे

श्रीकांत यांच्या हस्ते आज मतदानाच्या गुढीचे पूजन करण्यात आलं

आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार हे शेतकरी कचरा काढण्यासाठी विहिरीत उतरले होते

या मालिकेचा तिसरा सामना सोमवारी होणार आहे

या पात्रता फेरीतील अव्वल संघ प्रढच्या फेरीसाठी पात्र ठऱणार आहे

दरम्यान काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर संघानं रॉयल चॅलेंजर बंगळूरू संघाचा पराभव केला